पूर्व रशियाच्या विकासासाठी भारतानं एक दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचं कर्ज देण्याची घोषणा केली आहे रशियातील व्लादिवोस्तोक इथं पाचव्या पूर्व आर्थिक मंचाच्या सत्राला संबोधित करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ही घोषणा केली भारत आपल्या अक्वट ईस्ट धोरणाच्या अंमलबजावणीबाबत संपूर्णतः सक्रिय असून आजच्या घोषणेनं अक्वट फार ईस्ट धोरणाचा प्रारंभ झाला आहे असं ते यावेळी म्हणाले या घोषणेमुळं भारताच्या आर्थिक मृत्सद्दीपणाला एक नवी दिशा मिळेल

भारतानं रशियात वाणिज्य दूतावास स्थापन केला असून असं करणारा तो पहिला देश ठरला आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज देशभरात साजरा करण्यात येत असलेल्या शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांना श्भेच्छा दिल्या आहेत माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती देशभरात शिक्षक दिन म्हणून साजरी केली जाते राष्ट्रपतींनी राष्ट्रपती भवनात डॉ राधाकृष्णन यांच्या छायाचित्राला पृष्पांजली अर्पण करून आदर व्यक्त केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शिक्षक दिनानिमित सर्व शिक्षकांना श्भेच्छा दिल्या आहेत विद्याथ्र्यांच्या जीवनात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या शिक्षक हे मार्गदर्शक आणि ग्रूही असतात असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे

यात प्राथमिक माध्यमिक आणि विशेष शिक्षक आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षक तसंच सावित्रीबाई फ्ले आदर्श स्त्री शिक्षिका या प्रस्कारांचा समावेश होता यावेळी बोलताना उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी राज्य सरकार मार्फत देण्यात येणाऱ्या आदर्श शिक्षक प्रस्कार विजेत्यांना एकत्र करून एक शिक्षक परिषद निर्माण करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं या परिषदेच्या माध्यमातून शिक्षकांना येणारे अनुभव त्यांनी विदयाथ्यांची गुणवता वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न इतर शिक्षकांना समजतील आणि त्याचा फायदा राज्यातील इतर विद्याश्र्यांना होईल असं ते यावेळी म्हणाले

प्रस्कार विजेत्यात उमरेडचे बळीराम चापले भंडाऱ्याचे मनोहर पारधी कोसमतोंडीचे प्रुषोत्तम साक्रे चंद्रप्रचे अनिल दागमवार अडपल्ली गडचिरोलीचे प्रमोद खांडेकर आणि बोरगाव मेघे इथल्या सीमा मेहता यांचा समावेश आहे राज्याचे सहावे राज्य निवडणूक आय्क्त म्हणून यू पी एस मदान यांनी आज पदभार स्वीकारला त्यांची निय्क्ती राज्यपालांतर्फे करण्यात आली आहे

राज्याच्या मुख्य सचिवपदाचीही ध्रा त्यांनी सांभाळली आहे तत्प्वी त्यांनी राज्यात विविध ठिकाणी जिल्हा परिषदेचे म्ख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी आणि मंत्रालयात अपर मुख्य सचिव म्हणून सेवा बजावली आहे

सहारिया यांचा राज्य निवडणूक आय्क्तपदाचा कार्यकाळ काल संप्ष्टात आला आगामी विधानसभा निवडणुकांसाठी प्रशासनानं तयारी सुरू केली आहे

व्ही एम आणि व्ही व्ही पप्ट दवारे मतदान घेतलं जाईल यासाठी मतदान यंत्रांची व्यवस्था करण्यात आली असून कळमना इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोदामात त्यांची साठवणूक करण्यात आली आहे निवडणूक आयोगाच्या निर्देशान्सार सर्व मतदान यंत्रांची प्राथमिक चाचणी नुकतीच पार पडली यावेळी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे प्राधिकृत प्रतिनिधी उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं येत्या सात सप्टेंबर रोजी नागप्र इथं आगमन होणार असून त्यासाठी चोख वाहतूक बंदोबस्त करण्यात येत आहेत पंतप्रधानांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं नागपूर शहरातील महत्वाच्या ठिकाणची वाहतूक काही कालावधी साठी पर्यायी मार्गानं वळविण्यात येणार आहे आनंद टाकीज ते मूंजे चौक ते झांशी राणी चौक या मार्गाच्या दोन्ही बाजूंनी मूंजे चौक ते व्हेरायटी चौक या दरम्यान दोन्ही बाजूंनी तसंच मूंजे चौक मेट्रो रेल्वे प्लाखाली कोणत्याही प्रकारचं वाहन ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे गेल्या दोन दिवसापासून थांबून थांबून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळ वर्धा जिल्ह्यातील आष्टी वरुड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून समुद्रपूर तालुक्यातील रासा घोणसा पिपरी या गावांचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे

त्यामुळे नदी काठावरील गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे हिंगणघाट इथल्या वणा नदीच्या पात्रात वाहन गेलेल्या चारपैकी एका मुलीचा अदयापही शोध लागलेला नसून राष्ट्रीय आपती व्यवस्थापनाच्या दोन पथकांतर्फे अदयापही शोधकार्य सुरू आहे पोथरा नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली असल्याने नदीकाठाच्या सर्व गावातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन उपविभागीय अधिकारी पाटबंधारे उपविभाग हिंगणघाट यांनी केले आहे

मागील दोन दिवसात जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने या भागातील पिके पाण्याखाली गेली आहेत कळमगाव देलवाड़ी सरांडी मार्गावरील वाहतूक काल बंद झाल्यामुळे काही गावांचा संपर्क तूटला आहे मेंढा गावातील महिला नाल्याच्या प्रवाहात वाहन गेल्याचं वृत आहे गडचिरोलीत आजही पाऊस सुरुच असून पूर परिस्थिती जैसे थे आहे

मोर्शी इथल्या प्रस्थितीत नागरिकांची कठलीही गैरसोय होऊ नये यासाठी सर्व विभागांच्या यंत्रणा सुसज्ज ठेवण्याचे निर्देश अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले नवाल यांनी आज मोर्शी इथं भेट देऊन पूर परिस्थितीची पाहणी केली आणि नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांचं निराकरण करण्याचे निर्देश दिले त्यांनी यावेळी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या अतिवृष्टीत घ्यावयाच्या काळजीबाबत नागरिकांमध्ये विविध माध्यमांतून संदेश प्रसारित करण्यात येत आहेत

गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन आता ऐन भरात असताना हवामान खात्यानं उद्या आणि परवा अर्थात शुक्रवार आणि शनिवारी म्सळधार पावसाचा इशारा जारी केला आहे विदर्भात बहतांश ठिकाणी म्सळधार ते अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिला असून त्यात भंडारा गडचिरोली चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे तर नागप्र आणि वर्धेतही तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस येण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेल्या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्यासही सांगण्यात आलं आहे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनक्ळे यांनी राज्यातील वीज कर्मचाऱ्यांना भरघोस पगारवाढ देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला या नव्या निर्णयामुळे राज्यातील वीज कर्मचाऱ्यांना पूर्वीच्या मूळवेतनाच्या साडे बतीस टक्के वेतनवाढ दिली जाणार आहे तिन्ही कंपन्यांच्या कर्मचारी संघटनेनं निर्णयाचं स्वागत करत ऊर्जामंत्र्यांचे आभार मानले आहेत

तिन्ही कंपन्यांच्या प्रशासनासोबत आणि विविध कामगार संघटनांच्या प्रतिनिधीसोबत झालेल्या बैठकीमध्ये बावनक्ळे यांनी ही वेतनवाढ जाहीर केली नागप्र जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं काल जिल्हा न्यायालयात तृतीयपंथीयांच्या कायदेविषयक अडचणी त्यावरील उपाय आणि वरिष्ठ नागरिकांचे अधिकार या विषयावर कायदेविशयक मार्गदर्शनपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधिश धनराज काळे यांनी तृतीय पंथीयांसाठी असलेल्या विविध सरकारी योजनांची माहिती दिली

या पार्श्वभूमीवर महा मेट्रोनं प्रवाश्यांसाठी मेट्रोचे प्रवासी दर निर्धारित केले आहेत

बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आहार महत्वाचा आहे त्याप्रमाणं मानवाच्या शरीर आणि मनाच्या सुदृढतेसाठी सुद्धा पोषण आहार महत्वाचा आहे

ते आज जिल्हा परिषद सभागृहात आयोजित कार्यक्रमात बोलत होते

अमरावतीतील सुपरस्पेशालिटी रूग्णालय इथं सध्या सुरू असलेल्या पोषण आहार सप्ताहानिमित्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्यामसृंदर निकम आणि विशेष कार्य अधिकारी डॉ

भिलावेकर यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी पोषण आहार विषयक संदेश देणाऱ्या प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलं